दिवंगत केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या पार्थिव देहावर उद्या पाटण्यात अंत्यसंस्कार आता सविस्तर बातम्या आर बी आय भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज सकाळी आपलं द्वैमासिक पतधोरण जाहीर केलं

अर्थव्यवस्थेमध्ये पहिल्या तिमाहीत आलेली घट ही आता जुनी गोष्ट झाली असून कोविड विरुद्धच्या लढ्यात अर्थव्यवस्था निर्णायक वळणावर प्रवेश करत आहे त्यामुळे बँकेनं यंदा आणि पुढील आर्थीक वर्षातही आपलं धोरण लवचिक ठेवण्याचा निर्णय घेतला आहे अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा होण्याची चिन्हं आता दिसू लागली असून विकासदर वाढीसाठी रिझर्व्ह बँक आता ठोस पावलं उचलण्याच्या तयारीत असल्याचं बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आजच्या पतधोरणावर टिप्पणी करताना म्हटलं आहे

देशांतर्गत बाजारपेठांमधील आर्थिक तरलता आणि अर्थसाह्य त्वरित उपलब्ध होण्याच्या दृष्टीनं बँक आणखी उपाययोजना करण्याच्या तयारीत असल्याचंही दास यांनी नमूद केल

कोविड रुग्ण बरे होण्याच्या बाबतीत जगात सध्या भारत प्रथम स्थानावर असून उपचार घेणाऱ्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या सात पट अधिक आहे

दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीत उत्तर बिहार मधील पाटणा आणि नालंदा हे जिल्हे सोडून सीतामढी मध्यबनी शिवहर दरभंगा मुज्ज्फर गोपालगंज सिवन सारण वैशाली समस्तीपुर बेगुसराई खगरिया भागल पूर पूर्व आणि पश्चिम चंपारण्य या जिल्ह्यांचा समावेश आहे अंत्यदर्शन दिवंगत केंद्रीय मंत्री राम विलास पासवान यांचा पार्थिव देह अंत्य दर्शनासाठी त्यांच्या नवी दिल्लीतल्या निवास स्थानी ठेवण्यात आला आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री ज्येष्ठ नेते शरद पवार भाजपा अध्यक्ष जे पी नडडा यांनी आज सकाळी पासवान यांचं अंत्यदर्शन घेतलं केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री राम विलास पासवान यांचं काल संध्याकाळी दिल्लीत निधन झालं

त्यांच्यावर नुकतीच हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली होती मात्र उपचारादरम्यान रुग्णालयातच त्यांचं निधन झालं लोक जनशक्ती पक्षाचे संस्थापक असलेले पासवान बिहार मधील हाजीप्र लोकसभा मतदार संघातून सलग आठ वेळा प्रचंड बहुमताने निवडून आले होते आज पासवान यांचा पार्थिव देह पाटण्याला पक्षाच्या कार्यालयात नेण्यात येईल त्यानंतर उद्या पाटणा इथेच त्यांच्या पार्थिव देहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत

त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परराष्ट्र व्यवहार सेवेतील अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत राष्ट्रहित जपण्यासाठी जागतिक पातळीवर हे अधिकारी बजावत असलेली भूमिका प्रशंसनीय असल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे जावडेकर देशातील माध्यमस्वातंत्र्यावर घाला घालून कॉंग्रेस पक्ष माध्यमांवर सातत्याने टीका करत असतो असा आरोप केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे काही द्रचित्रावणी वाहिन्यांच्या टी आर पी संदर्भात छेडछाड केल्याच्या आरोपावरून काही जणांना अटक केल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे त्या संदर्भात प्रतिक्रिया देताना जावडेकर बोलत होते माध्यम स्वातंत्र्य हे भारतीय लोकशाहीचं महत्त्वपूर्ण अंग असून कॉंग्रैस आणि त्यांचे सहयोगी पक्ष या लोकशाहीच्या मुख्य खांबालाच निशाणा बनवीत आहे हे भारतात कधीही खपवून घेतलं जाणार नाही असंही जावडेकर म्हणाले आसाम भूमी पड्टे आसाम मधल्या मूळ रहिवाश्यांना भूमी पट्टे देऊन आपल्या सरकारने निवडणूकीच्या वेळी केलेल्या वचनाची पूर्ती केली आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी केलं आहे या महिन्याच्या पाच तारखेला एक लाख परिवारांना भूमी पट्टे देण्यात आल्याचं त्यांनी आकाशवाणी प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं पंपन तामिळनीडूतील रामेश्वरम आणि पंपन बेटाला जोडणा या ऐतिहासिक पंपन पूलाची रेल्वेसेवा पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे पर्यटकांचं आकर्षण असणाऱ्या या पुलाचं द्रुस्तीचं काम हाती घेतलं जाणार असल्याचं मद्राई रंल्वे विभागानं कळवलं आहे

मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी बेंगलुरू इथं पर्यटन विभागाच्या आढावा बैठकींत याप्रकल्पाबाबत माहिती दिली

या धबधब्याचा अनुभव घेण्यासाठी रोप वेची उभारणी करण्याचाही प्रस्तावही या प्रकल्पांत आहे कर्नाटक गुटखा बंदी कर्नाटकात एका आठवड्यात गुटख्यासह सर्व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनावर बंदी आणण्याचा अध्यादेश काढावा असं राज्यपाल वजुभाई वाला यांनी राज्य सरकारला सांगितलं आहे

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार